सध्या देशात कोविडचे साडे सात लाख सक्रीय रुग्ण आहेत

ते आज बीड जिल्ह्यात सावरगाव इथं अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर बोलत होते पंचनाम्यांसंदर्भात जिल्हाधिकारी तसंच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याचं आवाहन त्यांनी केलं

केंद्र तसंच राज्य सरकारनेही राजकारणाच्या पलिकडे जाऊन शेतकऱ्यांना मदत करावी रबी पिकासाठी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करणं आवश्यक असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केलं

ते आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पावसामुळे खरडून गेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या शेतातल्या विहिरीत गाळ साचलेला आहे तसंच इलेक्ट्रिक पंप किंवा इरिगेशन संचाचं नुकसान झालं आहे या नुकसानीसाठी वेगळ्या विशेष योजना तयार करण्याची गरज असल्याचं फडणवीस म्हणाले केंद्राच्या मदतीची वाट न पाहता बळीराजाला पंचनामे न करता तत्काळ दिलासा देण्यासाठी इच्छाशक्तीची गरज हवी असं फडणवीस यांनी नमूद केलं दरम्यान फडणवीस यांनी उस्मानाबाद तालुक्यात बेगडा इथं नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला तुळजापूर तालुक्यात अपसिंगा इथं अतिव्रष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची तसंच काक्रंबा इथं अतिव्रष्टीमुळे बाधित झालेल्या शेत पिकांची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत सरकारला मदत करायला भाग पाडू असं आश्वासन दिलं फडणवीस आज लातूर बीड तसंच परभणी जिल्ह्यातही अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत

तुळजापूर तालुक्यात काटगाव अपसिंगा इथल्या पडझड झालेल्या घरांची तसंच शेतपिकांच्या नुकसानाची मुख्यमंत्री पाहणी करूप ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत दुपारी बारा वाजेनंतर ते तुळजापूर शासकीय विश्रामगृह इथं पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटल आहे

जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी आज ही माहिती दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यामध्ये मुंबई गोरखपूर पुणे निजामुद्दीन मडगाव नागपूर मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस ते गोरखपूर या गाड्यांचा समावेश आहे फक्त कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल प्रवाशांना रेल्वेत बसताना प्रवासादरम्यान तसंच गंतव्यस्थानी उतरल्यावर कोविड संबंधी नियमांचं पालन करणं आवश्यक असेल